राज्यातला वादळी पाऊस तसंच गारपीट थांबण्याची लक्षण नाहीत

मोदी दरम्यान आर बी आय नं काल जाहीर केलेले धोरण अर्थव्यवस्थेला उभारी देणारे असून उद्योग धंद्यासाठी खेळता पैसा उपलब्ध करून देणारं आणि आर्थिक ओघ कायम राखणारं आहे शेतकऱ्यांना सुविधा आणि गरीब वर्गासाठी रोजगार संधी वाढविण्यासाठी त्याचा राज्यांना उपयोग होईल अस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे आरवीआय उद्योग आरबीआयनं अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काल लागू केलेल्या उपायांचं फिक्की आणि असोचॅम या उद्योग संघटनांनी स्वागत केलं आहे फिक्कीचे सरचिटणीस दिलीप चेनॉय यांनी सांगितलं की पैशाची उपलब्धता आणि अर्थजगताची मानसिकता या दोन्हींवर या उपायांचा सकारात्मक परिणाम होईल तर असोचॅमचे सरघिटणीस दीपक सूद यांनी लक्षावधी व्यवसायांसाठी ही जीवरक्षक मात्रा असल्याचं सांगितलं गैर बँकिंग वित्तीय संस्था गृहबांधणी कंपन्या आणि लघु व्यवसायांना याची मदत व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी देखील आरबीआयच्या निर्णयांमुळे खेळता पैसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल असं सांगून त्याचं स्वागत केलं आहे

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या असून त्यानंतर दिल्ली मध्यप्रदेश आणि तमिळनाडु यांचा क्रमांक आहे

अजीत पवार कोरोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्र सर्व आघाड्यांवर पूर्ण क्षमतेने लढेल आणि जिंकेलही त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राला सहकार्य करावे अशी विनंती उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे

मंत्रिमंडळ महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची लढाई लढत असतानाच आर्थिक स्तरावरही आता महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे राज्यात स्थावर खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु करुन त्यांची नोंदणी पूर्ववत ऑनलाईन पद्धतीने करण्यास परवानगी देण्यात आली आहे

आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण पोलीस होमगार्ड आणि इतर विभागातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन मानधन तात्काळ अदा करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत कोरोनाच्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीने हे निर्णय घेतल्याची माहिती समितीप्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली मंत्रिमंडळाच्या उपसमितीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत कोरोनाविरुद्धच्या लढाईत ग्रामविकास विभागाचे अनेक अधिकारी कर्मचारी योगदान देत आहेत

कोणत्या कर्मचाऱ्यांना हे विमा संरक्षण असेल याचे आदेश आरोग्य आणि ग्रामविकास विभाग काढणार आहेत गडचिरोली गोंदीया भंडारा चंद्रपूर जिल्हातील तेंद्रपत्ता आणि मोहाची फुले गोळा करणाऱ्या बांधवांच्या संदर्भातील निर्णयही तात्काळ घेण्याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले आहे शेती आणि शेतीप्रक उद्योगांच्या संदर्भात द्राक्ष उत्पादकांच्या संदर्भात मनरेगाच्यामाध्यमातून रोजगार निर्मितीबाबत ई कॉमर्स व्यवसायांबाबत कम्यूनिटी किचनबाबतही संबंधित यंत्रणांना केंद्रीय मार्गदर्शक सुचनांप्रमाणे तात्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या विषयांसदर्भातही निर्णय घेण्यात आले आहेत ऊसतोड कामागारांना त्यांच्या घरी मूळ गावी परत पाठवण्यासंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे

सारी सध्या कोरोना बरोबरच सारी रोगाची साथ पसरते आहे अशा बातम्या काही माध्यमातून येत आहे सारी हा रोग नाही साथ नाही आणि तो नवाही नाही काय आहे सारी आणि त्याचा काय संबंध कोविडशी ते समजावून घेऊ तज्ज्ञ डॉक्टर शिवकुमार अय्यर यांच्याकडून

शेतकरी आणि व्यापारी यांना शेतमालाच्या वाहतुकीसाठी वाहनं शोधण्यात याची मदत होईल हे मोबाईल ऍप आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे ऍप सुरु झाल्यानंतर लगेच सुमारे पाच लाख वाहनांची नोंद उपलब्धतेसाठी झाली आहे डीआरडीओ कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं उपलब्ध तंत्रज्ञान आणि अनुभवाच्या आधारे अनेक उपाय विकसित करणं सुरु ठेवलं आहे त्यांनी काल दोन उत्पादनांची निर्मिती केली त्यामध्ये स्वयंचलित सॅनिटायझर फवारणार एक यंत्र आणि अतिनील किरणावर आधारित सॅनिटायझेशन पेटीचा समावेश आहे रुग्णालयं मॉल्स कार्यालय इमारती निवासी इमारती विमानतळ मेट्रो आणि रेल्वे तसंच बस स्थानकं अशा गर्दीच्या ठाकणी हात निर्जत्क करण्यासाठी हे यंत्र वापरता येतं युवी सी बॉक्सद्वारे कोरोना विषाणूतील जनुकीय पदार्थ नष्ट करुन या विषाणूला स्वतःची संख्या अनेकपट करण्यापासून रोखण्याची क्षमता आहे कोरोनाविरुद्धच्या लढ़यासाठी उभारलेल्या पीएम केअर्स निधीमध्ये देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे

ऊसतोडमजूर आणि त्यांच्या कुटूंबियांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले

या निर्णयामुळे बीड अहमदनगर यांसह विविध जिल्ह्यातील ऊसतोड मजूर जे पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक सीमा भाग यासह राज्यातील विविध भागात अडकलेले आहेत त्यांना आता स्वगृही परत जाता येणार आहे संचारबंदीच्या काळात अधिकाऱ्यांनी राज्यातील महिलागृहं बालगृहांना प्रत्यक्ष भेट देऊन अडचणी सोडवाव्यात घरपोच शिधा योजनेची काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश महिला आणि बालकल्याण मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी काल दिले व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी राज्यातील सर्व महिला आणि बालविकास अधिकारी यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील ग्राम दाडी पेढी इथला सरकारी स्वस्त धान्य दुकानदार स्वतःच्या स्वार्थापोटी कित्येक वर्षापासून भ्रष्टाचार करीत होता गेल्या कित्येक वर्षापासून ग्राहकाकडून पैसे घेऊन अन्नधान्य दिल्यावर तो पावती देत नव्हता आणि अधिक पैसे सुद्धा घेत होता यामुळे या गावातील एका व्यक्तीने ऑनलाइन तक्रार केली यावरून भातक्लीचे तहसीलदार विजय मांजरे यांनी या दुकानावर छापा टाकून कारवाई केली आहे जालना जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरणाबाबत प्राप्त तक्रारीच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बस्सये यांनी पाच दुकानांवर कारवाई केली आहे यातल्या दोन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून तीन दुकानांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यात आढळलेला कोरोनाचा पहिला रूग्ण बरा झाला असून त्याला काल जिल्हा रूग्णालयाच्या तर्फे सुटी देण्यात आली आहे यावेळी विलगीकरण वार्डातील डॉक्टर परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी हम होंगे कामयाब एक दिन गीत सादर केले आणि कोरोनामुक्त रूग्णाला आनंदाने निरोप दिला

त्या नंतर पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास सोनटक्के यांनी दिली

त्यामुळे कोरोनानं दक्षिण रायगडमध्ये शिरकाव केल्याचं स्पष्ट झालं

त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे या पूर्वी एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीक ठीकाणच्या वार्ताहरांसह प्राची गावस्कर पुणे भांडण देशव्यापी टाळेबंदीमुळं सध्या सर्वजण घरातच असल्यानं साहजिकच पती पत्नीमधील वादही वाढल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे मात्र पूणे जिल्हा परिषदेनं त्यावर नामी तोडगा काढला असून त्याबद्दलचा लेखी आदेशच जिल्हा परिषदेचे मृख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केला आहे काय आहे तो तोडगा आणि आदेश याबद्दलचा हा वृत्तांत

अशा घटनांना आळा घालण्यासाठी ग्राम पातळीवर महिला दक्षता समित्याही नियुक्त केल्या गेल्या आहेत त्यांच्याकडून नवरा बायकोच्या भांडणात मध्यस्थी देखील केली जाते पण त्याचा फारसा उपयोग होत नसल्याच दिसून आल आहे उलट सध्या विलगीकरणाचा जो उपाय संशयित रुग्णांसाठी वापरला जातो तोच उपाय ही भांडणे कमी करण्यासाठी अधिक प्रभावी ठरेल असं प्रशासनाच्या लक्षात आल्याने आता भांडखोर नवऱ्याला चक्क कुटुंबापासून दूर करून समुपदेशनासाठी वेगळं ठेवलं जाणार आहे आणि त्यासाठी स्थानिक पोलीस अधिकाऱ्याचीही मदत घेतली जाणार आहे याबद्दलचा लेखी आदेश जिल्हा परिषदेच्या प्रमुखांनी जारी केला असून आता त्यानंतर तरी जिल्ह्यातील हा कौटुंबिक हिंसाचार कमी होईल अशी अपेक्षा आहे

चकमक जम्मू आणि काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील दाईरु गावात सुरक्षा दलं आणि दहशतवादी यांच्या दरम्यान काल झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले कोरोना साथीच्या काळातही सीमेपलिकडून दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न सुरुच आहेत दरम्यान लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काश्मीर खोऱ्याच्या भेटीवर काल दुसऱ्या दिवशी नियंत्रण रेषेलगत सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला सैन्याच्या स्थानिक कमांडर्सनी त्यांना सैन्याद्वारे करण्यात येत असलेल्या सज्जतेचा अहवाल दिला सीमेपलिकडून होणाऱ्या कोणत्याही कुरापतीला सडेतोड उत्तर द्या असं त्यांनी कमांडर्सना सांगितलं हवामान् राज्यातला अवकाळी पाऊस आणि गारपीट काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही सांगली कोल्हापूर जिल्ह्यात काल पुन्हा काही ठिकाणी गारपीट झाली थोडाफार पाऊस तर अनेक जिल्ह्यांमध्ये झाला

तापमानातही वाढ सुरू आहे विदर्भात ही वाढ जास्त जाणवते